ऑल क्लिंड बॅंडमिंटन अजिक्यपद स्पर्धेत तैयवानच्या ताई जू यिंग हिनं पटकावल महिला एक्रििंचं अजिक्य पद कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करताना सज्ज राहा मात्र घाबरु नका हा मार्गदर्शक मंत्र असायला हवा असं सांगताना सार्क दध्यानी एकत्रितपणझिज्ज राहव आणि त्यावर मात करुन यशस्वी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कल्ल आहा कोरोना विषाणुवा सामना करण्यासाठी रणनीती ठरवण्यासाठी सर्व सार्क सदस्य दक्षीबरोबर प्रधानमंत्र्यांनी काल व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारखिवाद साधला त्यावछी तब्रिलत होता अर्वांनी आपली मत मांडणं महत्त्व पूर्ण आह सार्क दर्शनध्य अजूनतरी दिडशद्वि कमी कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलअसला अरी सर्वांनी सर्तक राहण गरजपीआहअशी सूचना त्यांनी कली

यात भारताचं योगदान दहा दक्षलक्ष डॉलरचं असत्ताअसं तक्रिणाला मारत परिक्षण उपकरणासह डॉक्टर आणि तज्ञाचं जलद प्रतिसाद प्रथक तयार करत असल्याचं तक्रिणाल आपल्या शक्तीरी दक्षाचं सहकार्य संपूर्ण जगासाठी आदर्श उदाहरण ठराव असं आवहान त्यांनी क्वि मालदिवच ्विष्ट्यपती ब्राहिम सोलिह यांनी आपत्कालिन निधी स्थापनं करण्याच्या प्रधानमंत्री मोदीच्या प्रस्तावाचं स्वागत कल्त

भूतानचप्रिधानमंत्री डॉ लोटश्रिसी यांनी कोविड मदत निधी स्थापन करण्याच्या सूचनधीस्वागत कलि पाकिस्तानलाही कोरोना विषाणूबाबत अशाचं प्रकारची चितां वाटत असल्याचं पाकिस्तांचआरोग्यमंत्री डॉ जाफर मिर्जा यांनी सांगितलं

केंद्र सरकारनं स्थापन क्लिखा मदत क्रमांकावरून दिल्या जाणाऱ्या प्रतिसादांची क्षमता वाढवण्याचातिर्देश त्यांनी आढावा बैठकीत दिला आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्यक्तिराज्याची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीनं तसंच गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं घरातून काम करणं यांसारख्या उपायांबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करता यावी यासाठी यापुढक्रिती घ्यायच्या उपाययोजनांविषयी त्यांनी संबंधितांशी चर्चा कल्ली

या जागतिक संकटाला सोमोरआण्यासाठी भारत आणि अमरिक्री एकमक्तीना कसऋहकार्य करु शकतात याबद्दल दोन्ही नख्यांनी दूरध्वनीवरुन चर्चा कल्याचं अमरिकेच्या परराष्ट्र विभागानं सांगितलं कोरोना विषाणूपासून बचावासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन करावं असं आवाहन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय वारंवार करत आह ार्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं जर खोकला आणि ताप असछीतर विरांशी संपर्क टाळावा त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा डॉक्टरांकडज्ञाताना नाकातोंडावर मास्क बांधावा हात धुतल्याशिवाय डोळा नाक आणि तोंड यांना स्पर्श करु नया सार्वजनिक ठिकाणी थुंकू नया आबण लावून पाण्यानाक्रिवा अल्कोहोलयुक सॅनिटा क्रिरनाठ्यत वारंवार स्वच्छ करावा शिकताना किवा खोकताना नाक आणि तोंड रुमाल किंवा टिश्यू पाउनं झाकाव विपरानंतर लगत्ति टिश्यूपाउ करिच्या बंद टोपलीत टाकावा

मुंबईतल्या कस्तुरबा गांधी रुग्णालयाला भट्ट दिल्यानंतर तक्विर्ताहरांशी बोलत होत क्रेस्तुरबा रुग्णालयातल्या कोरोना विषाणूविषयक तपासणी प्रयोगशाळधी क्षमता वाढविणार असल्याचं त्यांनी सांगितलं

पश्चिम बंगालमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल राज्य निवडणूक आयोगानं आज कोलकता श्व राज्यातल्या सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहा आ बैठकीत निवडणुकांच्या तारखखियी राजकीय पक्षांची मतं जाणून घस्मी जातील

ज्यद्ववैद्यकीय तज्ञ आणि वैद्यकीय ज्ञानाचा सोप्या भाषदप्रसार करणारविखिक डॉ हणमंत विद्याधक उर्फ ह